अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री जॉर्ज शुल्झ यांचं निधन उत्तराखंड उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी काल चामोली इथल्या बाधित क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात राज्याला सर्व प्रकारची मदत द्यायचं अशासन दिल असून आपल्याला दोनदा दूरध्वनी केल्याच मुख्यमंत्री रावत यांनी काल पाहणी नंतर डेहराडून इथ वार्ताहरांशी बोलताना सांगितल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृह मंत्री आमित शहा यांनीही आपल्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून माहिती घेतल्याच रावत म्हणाले

बेपत्ता आणि जखमीमध्ये वीज निर्मिती प्रकल्पातील कामगारांची संख्या जास्त आहे

उत्तराखंड हवामान उत्तराखंड मधल्या चामोली इथं काल हिमनदी प्रकोपामुळे झालेल्या झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज चामोली तपोवन आणि जोशीमठ या भागात कोणत्याही प्रकारच्या त्रासदायक हवामानाची शक्यता नाही असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे कालच्या दूर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उत्तराखंड राज्य सरकारला सतर्क करण्यासाठी विशेष हवामान अंदाज पाठवला आहे त्यानुसार आज या भागात पाऊस अथवा हिमवर्षाव होण्याची शक्यता नाही मात्र पुढील दोन दिवसात उत्तर चामोली जिल्ह्यात हलका पाऊस अथवा हिमवर्षाव होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

फ्रांस चे राष्ट्रपती इमे न्युअल मॅक्रोन यांनी या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या पीडित कुटुंबियासंबधी सहवेदना व्यक्त केली असून या संकट काळात फ्रान्स भारता बरोबर एकजुटीने उभा आहे अस मॅक्रोन यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हंटल आहे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने हि या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली असून जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत नेपाळ आणि जपानने ही सहवेदना व्यक्त केली आहे गडकरी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी यापुढे इलेक्ट्रिक वाहनांचा तसच इथेनॉल मिथेनॉल वर आधारित वाहनांचा जास्त वापर वाढवावा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल आहे त्यांनी काल स्वतः नागपूर मध्ये इलेक्ट्रिक वाहन चालवलं त्यानंतर ते बोलत होते महाराष्ट्र आणि नागपूर मध्ये आपण यापुढे सरकारी वाहनाचा वापर न करता वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणार असल्याच हि त्यांनी जाहीर केल

इलेक्ट्रिक वाहनानाची किंमत कमी करण्यासाठी लिथियम आयर्न बॅटरी विकसित करण्याचे प्रयत्न चालू असल्याच ही गडकरी यांनी यावेळी सांगितल

शेतकऱ्यांच्या सहकार्याने राबवली जाणारी देशातील पंतप्रधान पीक विमा योजना ही जगातील सर्वात मोठी एकमेव योजना असून त्याचा दरवर्षी सुमारे साडेपाच कोटी शेतकरी लाभ घेत आहेत आत्मनिर्भर भारत संकल्पना साकारण्यासाठी या योजनेतील सर्व प्रकारच्या समस्या दूर करून त्याची व्याप्ती आणखी वाढवून शेतकऱ्यांना पूर्ण पीक सुरक्षा देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याची माहितीही कृषी मंत्रालयाने दिली आहे

त्यामुळे त्यातील प्रत्येक रूपया योग्य पद्धतीनेच खर्च व्हायला हवा अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी मांडली मुंबईत केंद्रीय अर्थसंकल्प विषद करण्यासाठी मुंबई भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीने जनतेचा पैसा गुंतवला पाहिजे त्यासाठीच केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं आहे आजवरच्या प्रत्येक सरकारांनी विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे मात्र त्यात सुसूत्रता नव्हती मोदी सरकारनं प्रथमच यासंदर्भात सर्वंकष धोरण मांडल आहे यापुढे केवळ धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील असं सांगतानाच करदात्यानं कर रूपात दिलेला प्रत्येक रूपया योग्य ठिकाणीच गुंतवला पाहिजे अनेक क्षेत्रात पसरलेल्या सरकारी कंपन्यात केवळ पैसा ओतत राहणे आम्हाला मंजूर नाही कराच्या प्रत्येक रूपयातून अधिकाधिक परतावा मिळायला हवा

ड्रग तरुकरी जम्मू काश्मीर आणि शेजारील पंजाब राज्याच्या सीमा पाकिस्तानलगत असल्यानं ही राज्य अमली पदार्थ तस्करांसाठी सोपी लक्ष्य असल्याचं जम्मू काश्मीर चे पोलिस महासंचालक दिलबाग सिंघ यांनी म्हटलं आहे अमली पदार्थ तस्करीची ही जाळी पाकिस्तानपुरस्कृत असल्याचंही ते म्हणाले ते काल जम्मू इथं एका कार्यक्रमात बोलत होते आपल्या प्रतिस्पर्धी पाकिस्तान कडून पश्चिम सीमेवरून तसेच काही वेळा पंजाब सीमेवरून अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीला पाठबळ पुरवलंजातं जम्मू काश्मीर मधील दहशतवादाला पाकिस्तानातून खतपाणी पुरवलं जातं असं ते म्हणाले

कोरोनाविरुद्धचा यशस्वी लढा आपल्याला यापुढेही चालू ठेवायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा नमस्कार